पाऊस पूर हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरवत पावसानं काल मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली मुंबईत संततधार पाऊस कोसळत होता त्यामुळे सखल भागात पाणी भरल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली हिंदमाता दादर टिटी कुर्ला माटुंगा गव्हाणपाडा चेंबूर अंधेरी अग्निशमन केंद्र वर्सोवा दहिसर बोरिवली धारावी वरळी कांदिवली आदी ठिकाणी पाणी भरले होतं कुर्ला नेहरू नगरमध्ये तसंच गोरेगावच्या मोतीलाल नगरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं मुंबईतील सबवेमध्ये पाणी भरलं होतं प्राच्या पाण्यात अनेक गाड्या बंद पडल्या रेल्वे वाहतुकही विस्कळित झाली होती त्यामुळे मंत्रालयासह शासकीय कार्यालयांना काल सुट्टी देण्यात आली मुंबईत गोराई इथं काल एक नाव समुद्रात उलटली

सांताक्रूज इथं एक महिला आणि तिची दोन मुलं नाल्यात वाहून गेली

ठाण्यात घोडबंदर मार्गावर ओवळा इथं विजेच्या खांबाला धक्का लागून एकाचा मृत्यू झाला मुसळधार पावसामुळे कांदिवली इथं पश्चिम द्रुतगती मार्गावर काल सकाळी दरड कोसळली त्यामुळे त्या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली म्सळधार पावसामुळे मुंबई उच्च न्यायालयात काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असलेल्या विविध प्रकरणांच्या सुनावण्या स्थगित कराव्या लागल्या त्यात सुशांत सिंग राजपूत आत्महत्या एल्गार परिषद इत्यादी प्रकरणांचा समावेश होता

सर्वच नद्या द्थडी भरून वाहत असून काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे जगबुडी वाशिष्ठी काजळी अर्जूना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली त्यामुळे खेड चिपळूण आणि राजापूर शहरांना प्राचा वेढा बसला वादळात अंगावर झाड कोसळल्यानं राजापूर तालुक्यातल्या प्रिंदावण इथं एका महिलेचा मृत्यू झाला रत्नागिरी शहरात मुसळधार पावसाचा वीजप्रवठ्यावर परिणाम झाला तालुक्यातल्या चांदेराई बाजारपेठेत सकाळीच पुराचं पाणी शिरलं पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं पूरस्थितीत लगेच सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं विजयदुर्ग खाडीनं धोक्याची पातळी गाठली असून यामुळे खारेपाटण सुख नदीला पूर आला आहे पुराचं पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसण्याची दाट शक्यता आहे पुराच्या पाण्यामुळे खारेपाटणहून चिंचवली आणि बंदरगावकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले असून या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे पावसाबरोबरच वादळी वारे असल्याने काही ठिकाणी झाडं उन्मळून घर द्कानांवर पडून नुकसान झालं आहे झाडं वीज वाहिन्यांवर पडल्यानं बरीच गाव अंधारात गेली आहेत सावंतवाडीत मंडईवरचे पत्रे वाऱ्यान उडून गेले रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सावित्री आंबा आणि कुंडलिका या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत पाताळगंगा उल्हास भोगावती या नद्यांना देखील महापूर आले आहेत सावित्री नदीचे पाणी महाड शहरात घूसले असून बाजारपेठ काल पाण्याखाली गेली नागोठण्यात सखल भागात आंबा नदीचं पाणी शिरलं लोकांना स्रक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इथं मोठा वृक्ष कोसळल्यानं हा महामार्ग सायंकाळपासून बंद होता पाच तास प्रयत्न केल्यानंतर अखेर हा वृक्ष रस्त्यातून दूर करण्यात आला

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत पावसानं तशी पाठच फिरवल्यानं चिंतेत असलेल्या पालघर जिल्ह्याला काल सकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसानं दिलासा दिला आहे पालघर जिल्ह्यातल्या बोईसर पालघर सातपाटी डहाणू बोर्डी चिखले विक्रमगड वसई विरार नालासोपारा या भागांत पावसानं जोरदार वाऱ्यांसह हजेरी लावली पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पालघर महावितरण विभागालाही बसला

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार वृष्टी झाली सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी कालच्या पावसानं राज्याच्या सर्वच भागात हजेरी लावली

अयोध्या भूमिपूजन राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी उत्तर प्रदेशातली अयोध्या नगरी सजली असून तिथे अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे कालपासूनच या सोहळ्याच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे काल झालेल्या दीपोत्सवानं संपूर्ण अयोध्या नगरी आणि शरयू नदीचा काठ उजळून निघाला होता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी कार्यक्रम स्थळी गर्दी न करता आपापल्या घरात दीप प्रज्ज्वलन करावं असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं त्यामुळे परिसरातली घरंही दिव्यांनी झगमगून गेली आहेत

पंतप्रधान सर्वप्रथम हनुमान गढी मंदिरात दर्शन घेणार आहेत त्यानंतर रामलल्लाचं दर्शन घेऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल

हा वृत्तांत कदाचित ही उत्सुकता थोडी शमवू शकेल ज्या भव्य राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे ते मंदिर प्रत्यक्षात कसं असेल याबद्दलची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रतिष्ठानानं जाहीर केली आहे

मंदिराला लागणार दगड खास राजस्थानातून मागवण्यात आला आहे

प्रभू रामचंद्रांच हे मंदिर उभं राहिल्यानंतर देश विदेशातील पर्यटकांचही ते प्रमुख आकर्षण राहील यात शंका नाही

अयोध्या अयोद्धेतील राममंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रामभक्तांनी जल्लोष सुरू केला आहे तिथल्या उत्सवी वातावरणाचा हा वृत्तआंत आमच्या प्रतिनिधीकडून पंचवटी परिसरातील मंदिरांमध्ये जय श्रीरामचा घोष घुमतो आहे सामूहिक रामरक्षा आणि हनुमान चालिसा पठणानं वातावरण भक्तिमय झालं आहे नाशिकमध्ये असलेल्या विविध देवदेवतांच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पंचमुखी हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून ध्वजपूजन करण्यात आलं काल सकाळी पंचमुखी हनुमान मंदिरात साधू महंतांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम हन्मान यांच्या मूर्तीचं प्रजन करण्यात आलं त्यानंतर टाळ मृद्गांच्या गजरात भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला सध्या देशभरात कोरोना सावट असल्याने साधू महंत आणि भाविकांना अयोध्येत भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होता येणार नाही त्यामुळे आज भूमिपूजनाच्यावेळी रामनामाचा गजर करत घंटानाद केला जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नाशिकहून संजय पाठक यांच्यासह माधवी कुलकर्णी पुणे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या प्णे केंद्रावरून प्रसारित करण्यात आल्या या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

सामूहिक नोंदणी केलेल्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली आहे

एसटीने जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही इ पासची गरज भासणार नाही मात्र इतर वाहनांनी जाणार्यां ना लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी यंदा नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलं आहे

जतीन किशोर द्वितीय तर प्रतिभा वर्मा हिनं तृतीय क्रमांक मिळवला आहे

नागरी सेवेचं अत्यंत रोमांचक आणि आनंददाई क्षेत्र आपली प्रतीक्षा करत आहे अस पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

आशुतोष कुलकर्णी योगेश बावणे पाटील आणि विशाल नरवाडे अशा पाच उमेदवारांनी या परीक्षेत पहिल्या शंभरात स्थान मिळवलं आहे निकालानंतर आकाशवाणीशी बोलताना मंदार पत्की म्हणाला

लातुर जिल्ह्यात निलंगा इथं आज त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे

भारतीय रंगभूमीसाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं

हवामान बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला असून तो मध्य भारताच्या दिशेनं सरकत असल्यानं कोकण किनार्यातवरील मोसमी वार्यां ना बळ मिळालं आहे

कोकणातला हा पावसाचा जोर उद्यापर्यंत कायम राहील तोपर्यंत त्रळक ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहे या वार्यांचा प्रभाव काल पश्चिम महाराष्ट्रातही जाणवला मात्र आज पासून तो काहिसा कमी होईल हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

त्म्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार